चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद आणि ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

यवतमाळ जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुणांचा मृत्यु झाला तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून काल तीन जणांच्या मृत्युची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मृत्युचा आकडा सहा झाला आहे

टाळेबंदीमध्ये थोडी सूट मिळाल्यावर नागरिक सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याचा नियम मोडत असल्याचं दिसत असून जिल्ह्याबाहेरून दाखल होणाऱ्यांची संख्या वाढल्यानं जिल्ह्यात कोरोणा विषाणु बाधीतांचा आकडा हा झपाट्यानं वाढताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला

एकूण तीन महिन्यांसाठी लाभधारकांना तांदळाचे वाटप केले जाणार आहे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेर्तगत रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबीयांना रेशनवर मोफत तांदूळ वाटप केला जात आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आणि उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत

मुख्यमंत्र्यांसोबत त्यांती ही सहावी बैठक आहे

निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड श्रीवर्धन तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रायगडात दाखल झाले असून त्यांनी आज नुकसानीचा आढावा धेतला जिल्हाधिकारी निधी चौधरी पथकाला जिल्हयात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली हे अलिबाग तालुक्यातील आक्षी नागाव चौल याठिकाणी ते पाहणी करणार आहेत केंद्रीय पथकात सहा अधिकारी असून ते पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच आज मुंबईत दादर इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

पत्रकारितेतील लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य दलित आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्रांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला पत्रकारितेतील महत्त्वाच्या योगदानासोबतच रणदिवे यांनी गोवा मुक्ती संग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला होता

त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्येही त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या जाण्यानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे तसंच पत्रकारितेचं वैभव आपल्यातून गेलं आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

जावळे हे जळगाव जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद भूषवल होत तसंच ते आमदारही होते लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असताना हा संघर्ष झाल्याचं लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे चीनबरोबरच्या या सीमावर्ती भागातला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सध्या बोलणी सुरु असून कालच्या संघर्षात चिनी लष्कराचे सैनिक देखील मारले गेल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री जयशंकर संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना दल प्रमुखांची बैठक घेऊन या घटनेचा आढावा घेतला मुंबई शहर आणि उपनगरातही दमदार पाऊस पडत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुसळदार पाऊस पडत आहे बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसां पासून झालेल्या दमदार पावसामुळे काही गावात शेतकऱ्यानी यांनी शेतीच्या मशागतीचा वेग वाढविला आहेतर काही ठिकाणी खरीप लागवड आणि पेरणीला सुरुवात केली आहे जिल्हयातील खामगावशैगावचिखली मलकापुर तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे शेतमज्राच्या हाताला काम नसल्या कारणाने शेतमजुरावर उपासमारीची वेळ आली होती

त्यामुळे बळीराजा आता खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे आज शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्त्यावर पाणी साचले होते

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सर्वाधिक कर्ज तोमीळनाडूला तर त्याखालोखाल उत्तर प्रदेशाला वितरित केलं आहे